याबाबत पूर्वीच्या आदेशामध्ये कोणताही बदल करण्यास सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं नकार दिला आहे

कार्ति यांनी या महिन्यात अमेरिका जर्मनी आणि स्पेन या देशांच्या दौऱ्यावर जाण्याची न्यायालयाकडे परवानगी मागितली होती गेल्या जानेवारी महिन्यात न्यायालयानं कार्तिला न्यायालयाच्या महासचिवांकडे दहा लाख रुपये अनामत रक्कम आणि भारतात परतून तपासयंत्रणांना सहकार्य करण्याच्या शपथपत्रावर परदेश दौऱ्याची परवानगी दिली होती कार्ति यांनी या अटी पूर्ण केल्यामुळे त्यांना ही परवानगी देण्यात आल्याचं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितलं

चारा छावणी चालकांनी आपल्याकडे नोंदणीकृत जनावरांच्या संपूर्ण नोंदी ठेवाव्यात जनावरांची माहिती अद्ययावत करण्यासाठी कॅटल कॅम्प मॅनेजमेंट सिस्टीम नावाचं मोबाईल अॅफ्लीकेशन ही विकसित करण्यात आलं आहे सर्व जनावरांसाठी योग्य प्रमाणात चारा आणि इतर मदत उपलब्ध व्हावी यासाठी छावणीतल्या जनावरांचा माहिती अहवाल छावणीचालकांनी दररोज अद्ययावत करणं आवश्यक असल्याचंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत आज जिल्हाधिकारी कार्यालयात भोसले यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते विविध बँकांचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते खरीप हंगामासाठी आवश्यक ती तयारी करण्यात यावी यासह रासायनिक खतांची मागणी आणि बियाणे यांचा प्रवठा सुरळीत व्हावा यासाठी संबंधित विभागांनी सज्ज राहावे असे निर्देश भोसले यांनी दिले आहेत

वनाधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीवरुन रामटेक इथं ही कारवाई करण्यात आल्याचं वनाधिकारी विशाल बोरहटे यांनी वार्ताहरांना सांगितलं हे तीनही आरोपी मध्यप्रदेशातल्या छिंदवाडा इथले रहिवासी असून त्यांच्या घरुनही वाघांचे कांही अवयव जप्त केले आहेत आरोपी रामदास चव्हाण तारासिंग राठोड आणि भिकमसिंग राठोड यांना काल न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना शक्रवारपर्यंत वनखात्याच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत

या निमित्तानं सर्वत्र शोभायात्रा वाहन फेऱ्यांसह विविध सांस्कृतिक तसंच सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परशुराम तसंच बसवेश्वर जयंतीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत

अभिषेक मनू सिंघवी आणि सलमान ख्र्शीद यांचा समावेश असलेल्या प्रतिनिधी मंडळानं काल नवी दिछीत निवडणूक आयोगाची याबाबत भेट घेतली पंतप्रधानांचे हे आरोप आदर्श आचारसंहितेचा भंग ठरतात त्यामुळे आयोगानं त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली